विविध राज्यांमधे कोविड रुग्णांची आणि मृतदेहांची आबाळ होत असल्याबद्दल स्वतःडून दखल घेत न्यायालयानं केंद्रासह दिल्ती महाराष्ट्र पश्विम बंगाल आणि तमिळनाडू या राज्य सरकारांना नोर्डिझा बजावल्या आहेत मृतदेहांची स्थिती भयावह असून केंद्र सरकारनं त्याविषयी जारी केलेल्या सूचनांचं पालन झालं की नाही अशी विचारणा न्यायालयानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांकडे केली आहे दिल्लीच्या रुग्णालयांमधे कोविडनं मरण पावलेल्यांचे मृतदेह एकावर एक ठेवल्याचं आढळलं होतं तर अनेक ठिकाणी रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवण्यात आले होते अनेक ठिकाणी मृतदेहांची हेळसांड होत असल्याची दखल घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाकडे त्याची सूनावणी सोपवली आहे

रूणसंख्या दुप्पा होण्याचा वेग सुमारे साडेतीन दिवसांवरून आता सुमारे साडे सतरा दिवसांवर गेला आहे

कोविड संदर्भात केंद्रीय केंदिने सचिवांनी आज सर्व राज्यांचे मुख्य सचीव आरोग्य सचीव आणि नागरी विकास सचिवांची व्हीडीओ कॉन्फरन्स घेतली

कोविडचा प्रादुर्भाव वाढणाऱ्या केंद्रांकडे विशेष लक्ष द्यावं आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी सूचनाही राज्यांना दिली आहे वेळीच रुण लक्षात यावेत यादृष्टीनं प्रतिबंधित क्षेत्रांमधे विशेष पथकांद्वारे घरोघरी पाहणी करण्याचा सल्ला राज्यांना दिला असून या आजाराला लवकर बळी पडू शकणा या वृद्ध बालकं आणि इतर लोकांसाठी पूर्वखबरदारीचे उपाय राबवावेत असं सांगितलं आहे

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मूंडे यांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं जाणार असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत बास घेताना थोडा त्रास जाणवत आहे पण सर्व नियंत्रणात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश ध्री यांनी सांगितलं धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँप्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते मात्र या दोन्ही ठिकाणी पूर्ण काळजी घेतलेली होती त्यामुळे संसर्गाची भीती नाही पण कोणा मंत्री किंवा अधिकान्यांना शंका वा झिंग तर त्यांनी आपली चाचणी करून घ्यावी असं सांगतानाच लक्षण दिसली तर मंत्री क्वारं ईन होतील असंही पे यांनी सांगितलं

रुणांसाठीची स्थानिक यंत्रणा कमी पडेल त्याठिकाणी या रेल्वे पाठवण्यात येतील असं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं

या संदर्भात दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं पगाराचा प्रश्न सरकारनं सोडवावा त्यात कोर्टीला दखल घ्यायला लावू नये असंही सांगितलं कोवीडचे उपचार करणाऱ्यांना पूर्ण पगार मिळत नाही या तक्रारीसह रुग्णालयाजवळ राहायची सोय करावी पुरेसे पीपीई कि ्झि आणि इतर सुविधा मिळाव्यात अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे

अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली वस्तू आणि सेवा कर पखिदेची चाळीसावी बैठक आज नवी दिल्ली इथं झाल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या

मे जून जुलै मधे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असल्यास विलंब शुल्क आणि व्याज पूर्णपणे माफ होणार आहे

पादत्राणं कपडे आणि खतं उद्योगाला दिलासा देण्याच्या दृष्टीने जुलेमधे होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल असं त्या म्हणाल्या राज्यात परत एकदा लॉकडाऊन लागू करुन सर्व दुकानं बंद केली जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत मात्र राज्य सरकारनं असा कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे शहानिशा न करता अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसारित करु नयेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे राज्याच्या अर्थचक्राला गती देण्याचं काम सुरू आहे त्यासाठी हळूहळू व्यवहार सुरु करीत आहोत पण याचा अर्थ एकदम गरीं करणं आणि सुरक्षित अंतराच्या स्वच्छतेच्या नियमांचं पालन न करणं असा होत नाही स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या व्यकींच्या आरोग्यासाठी स्वयंशिस्त पाळावीच लागेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे

आषाढी वारीसाठी आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहू इथून प्रस्थान झालं

कोरोनाच्या पार्डभूमीवर यंदा पायी वारीचा सोहळा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लोकप्रिय मराठी साहित्यिक पू

लं नी महाराष्ट्र कायम हसता ठेवला पुढेही ठेवत राहतील असे पु लं पुन्हा होणे नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन केले आहे चंद्रपर जिल्ह्यात ल्या भातशेतीमधे आमलाप्र परिवर्तन घडवणारे दादाजी खोब्रागडे यांना पद्य पूरस्कार मरणोत्तर मिळावा याकरता शिफारस करण्याची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पार्शिल यांनी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्याकडे केली आहे

या प्रयोगशील शेतकरी वैज्ञानिकाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी असं पार्टील यांनी म्हा में आहे मोसमी पाऊस काल कोकणात दाखल झालेला उद्या मुंबईत पोचण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे दरम्यान काल रात्रीपासून सिंधूदर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय

वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातल्या घा मार्गात किरकोळ पडझडीच्या घाजी घडल्या आज रत्नागिरी जिल्ह्यात कुठंही दमदार पाऊस पडला नाही

मेळघा व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबारवा अभयारण्यात एका अस्वलानं दोन आदिवासींवर हल्ला करून त्यांना ठार केलं

या घ उत्तेमुळे अभयारण्यालगतच्या गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे या घाजेची माहिती सोनाळा वन्यजिव वनपरिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आली वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आणि सहाय्यक वनसंरक्षक यांनी घाजास्थळी भेा दिली असता घाजास्थळानजीकच अस्वलाची आठ महिन्याची दोन पिल्ले मृतावस्थेत असल्याचंही निदर्शनास आलं